मंत्रिमंडळ बछ्कीनंतर कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी ही माहिती दिली आंघ्रप्रदेशात एक केंद्रीय आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासदेखील मंत्रिमंडळानं मंजूरी दिल्याचं त्यांनी सांगितलं

याशिवाय शत्रूच्या मालमत्तेची विक्री करण्यासाठी नियम तयार करण्यासही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे यामुळे साडेसहा कोटी रूपयांच्या संपत्तीची विक्री केली जाईल असं त्यांनी सांगितलं द्ष्काळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात अधिकाधिक रोजगार निर्मिती व्हावी यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राज्य अभिसरण आराखड्याची अंमलबजावणी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे यानुसार मनरेगा योजनेसोबत इतर योजनांना सहभागी करुन घेऊन ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसह मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे या संदर्भातली अंमलबजावणी तत्काळ करण्यासंबंधीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल यांनी ही माहिती दिली

अमेरिकन बनावटीची अत्याधुनिक अल्ट्राव्हायलेट होवेत्झर आणि कोरियन बनावटीची वज्र या दोन तोफा आज संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते सेनादलाकडे समारंभपूर्वक सुपूर्द करण्यात येणार आहेत नाशिक नजिक देवळाली इथल्या स्कूल ऑफ आर्टीलरी मध्ये हा कार्यक्रम होणार आहे याप्रसंगी या तोफांचं प्रात्यक्षिकही दाखवलं जाणार आहे संरक्षण क्षेत्रातले मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत

गिधाडे रथचक्र सखाराम बाईंडर अशा विविध नाटकांमधील भूमिकांनी रसिकांच्या मनावर अधिराण्य गाजवणा या ज्येष्ठ अभिनेत्री लालन सारंग याचं आज पुण्यात निधन झालं

त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलं होतं पश्चिम रेल्वेवर डहाणू वाणगाव रेल्वे स्थानकादरम्यान काल रात्री उशिरा मालगाडीच्या दोन डब्यांना आग लागल्यानं पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली या मालगाडीच्या डब्यात प्लास्टिक चं ग्रेनील असल्यानं ही आग झपाट्यानं पसरत गेली आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही मात्र या आगीनं ओव्हरहेड वायर आणि रेल्वे रुळाचं नुकसान झाल्यानं लांब पल्ल्याच्या गाड्यांना या आगीचा फटका बसला वेस्ट इंडिजमध्ये आजपासून महिलांचा टी ट्वेंटी आयसीसी क्रिकेट विश्वचषक सुरू होत आहे भारताची सलामीची लढत आज संध्याकाळी गयाना इथं न्यूझीलंडबरोबर होणार आहे